नवी दिल्लीत काल सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग आधार आणि मदत कार्यक्रमाचा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते वस्तू आणि सेवा कर जीएसटीची नोंदणी केलेल्या प्रत्येक सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योजकांना एक कोटी रुपयांच्या कर्जात व्याजावर दोन टक्के सूट दिली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली

सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांची अर्थव्यवस्था देशासाठी महत्वपूर्ण असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी सांगितलं

ते काल मुंबईत बोलत होते त्याचबरोबर तासिका तत्वावर काम करणाऱ्या अध्यापकांच्या मानधनामध्ये सुध्दा वाढ करण्यात आली असल्याची माहिती तावडे यांनी दिली अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बांधकामाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला दुष्काळासह इतर आर्थिक अडचणी राज्याप्ढे असताना स्मारकाच्या बांधकामावर अवाढव्य खर्च करायला हरकत घेणाऱ्या तीन जनहित याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत त्यावर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या पीठासमोर काल सुनावणी झाली

स्मारकाचा निर्णय हा धोरणात्मक असल्याचं सांगून न्यायालयानं स्मारकाचं काम थांबवण्यास नकार दिला

येत्या सहा महिन्यांत मराठवाडा वॉटर ग्रीडच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान टंचाई उपाय योजना आणि मराठवाड्यातल्या विविध पाणी प्रवठा योजनांची आढावा बैठक काल लोणीकर यांनी घेतली टंचाईच्या उपायात्मक कामांचा वेग वाढवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले येत्या मार्चपर्यंत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतल्या सर्व जिल्ह्यातली कामं पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी केली टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातला उत्पादीत चारा पश्धनास प्रेसा उपलब्ध व्हावा या द्रष्टीनं जिल्ह्यातून पर जिल्ह्यात आणि पर राज्यात होणाऱ्या चारा वाहत्कीस मनाई करण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

नाशिक तालुका दष्काळी असून या धरणातून तसंच पालखेड धरणातूनही मराठवाड्यासाठी पाणी सोडू नये यासाठी काल नाशिकच्या जलसंपदा खात्याच्या कार्यालयावर दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आलं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला दरम्यान नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतल्या धरणांमधून सोडण्यात आलेलं पाणी जायकवाडी धरणात काल दाखल झालं रात्री दहा वाजेच्या सुमारास हे पाणी धरणात दाखल झाल्याचं पाटबंधारे विभागाच्या सूत्रानं सांगितलं

खाजगी शिक्षण संस्थांनी शैक्षणिक संस्था बंद ठेवल्या होत्या मात्र जिल्हा परीषद तसंच निमसरकारी संस्थांच्या शाळा महाविद्यालयं सुरळीत सुरू होत्या मराठवाड्यात औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला शिक्षण संस्थाचालक महासंघाचे अध्यकृष रामदास पवार यांनी काल ही माहिती दिली पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्य सरकार शिक्षण संस्थाचालकांच्या हक्कांवर गदा आणत असून शिक्षण संस्थांचं शिक्षकेत्तर अनुदान पूर्वीप्रमाणे मिळावं यासह इतर मागण्यांसाठी हा महाराष्ट्र बंद प्रकारण्यात आला होता

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

उद्धव भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी एका आदेशाद्वारे ही नियुक्ती केली आहे

या पार्श्वभूमीवर शहरातल्या वाहत्कीत सकाळी आठ वाजेपासून रात्री सहा वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे अंबड चौफूली ते सिटीजन टी पॉईंट या मार्गावरील वाहतूक भोकरदन चौफूली मंठा चौफूली मार्गावर वळवण्यात येत असल्याचं पोलीस प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे

महापालिकेच्या वतीनं डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली आरोग्य विभागाच्या पथकानं गेल्या महिन्यात घरोघरी भेट देऊन पाणीसाठ्याची पाहणी केली

नाशिक जिल्ह्यातही या योजनेतून घर मिळाल्यानं नागरिक आनंद व्यक्त करत आहेत या योजनेविषयी जिल्ह्यातले लाभार्थी विजयेंद्र बोरावळे यांनी आपलं मनोगत या शब्दात व्यक्त केलं नाशिक मध्ये स्वताःची हक्काची घर असावी अशी माझी आणि माझ्या कुंटूंबीयांची खूप इच्छा होती परंतू नाशिक सारख्या ठिकाणी घराचे दर खूप असल्याने काही वर्षांपासून प्रयत्न करून देखील घर घेणे क्षक्य नाही झाले मी घरासाठी प्रयत्न सूरूच ठेवले त्यात मला पंतप्रधान आवास योजनेची माहिती मिळाली मी त्या नूसार बिल्डर आणि संबधिताकडून माहिती घेऊन अर्ज केला

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेमधून माझे घराचे स्वप्न साकार झाले त्या बद्दल मी सरकारचा आभारी आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या भारतीय क्रिडा प्राधिकरण साई केंद्राच्या परिसरात प्रक्लग्रु अशोक तेजनकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं

या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शिक्षण संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली जामदार यांनी काल लातूर इथं बोलतांना केलं

मुंबईत काल शिवसेना आमदार संपर्क नेते जिल्हा पदाधिकारी यांची बैठक झाली त्यानंतर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते